लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या सरकारनं आव्हानांचं संधीत रुपांतर करण्याचं काम केलं असून यंदाचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या सरकारनं अर्थसंकल्पात विविध योजनांच्या तरतूदीमध्ये कपात केल्याचा विरोधकांचा आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावला

भाजप नेते विनीत गोयंका यांनी यासंदर्भातली याचिका दाखल केली आहे द्विटरवर केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर मोठ्या घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांचे फोटो नाव वापरुन बनावट प्रोफाइल तयार करण्यात आलं असून अशा प्रकारच्या साहित्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला सांगावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे तर अन्य एका याचिकेत बनावट प्रोफाइलवर बंदी वयानुसार सोशल मीडियावर प्रवेश फ्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित करणं याशिवाय सोशल मीडियावरील आक्षेपार्ह सामग्रीवर अंक्श ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण अयोगानं रेल्वेला दिलेला नुकसान भरपाईचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे

याप्रकरणी प्रवासी महिलेने रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी केली परंतु रेल्वेनं ती नाकारल्यावर प्रवासी महिलेनं राष्टीय ग्राहक विवाद निवारण अयोगाकडे दाद मागितली

केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचं जीवनमान यामुळे सुलभ होण्याबरोबरच त्यांना प्रेशी आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार असल्याचं ते म्हणाले

यासाठी हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमन्री जवळा बाजार वसमत सेनगाव साखरा हे सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी ताल्क्यातल्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन हिंगोली आणि परभणी जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे

इडोळी ते साटंबा मार्गावर ही कारवाई करण्यात आली प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे